टपालपत्र सेवेत सरकारनं नुकतच नवीन पाऊल उचललं असून ई व्हीसा पुरवण्याची सरकारची योजना आहे असं त्यांनी सांगितलं स्टार्टअप स्टॅंडअप आणि संरक्षण सामुग्रीच्या निर्मिती क्षेत्रात अनिवासी भारतीय मोलाची कामगिरी बजावू शकतात त्यासाठी प्रवासी भारतीयांना सरकार शक्य ती सगळी मदत करेल असं ते म्हणाले आपलं सरकार सबका साथ सबका विकास या तत्वावर कार्य करीत असल्याचं मोदी म्हणाले प्रवासी तीर्थदर्शन योजना सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे असं मोदी यांनी सांगितलं भारतानं आयुष्मान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना सुरु केली आहे भष्टाचार निपटून काढण्यासाठी आपल्या सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे

युवा प्रवासी भारतीय दिवसाचं उद्घाटन काल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झालं नव्या भारताच्या निर्मितीत अनिवासी भारतीयांची भूमिका ही यावर्षीची संकल्पना आहे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ आहेत तर नॉर्वेचे खासदार हिमांशु गुलाटी विशेष पाहुणे आहेत संमेलनाचा समारोप उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होईल प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची असल्याचं स्वराज म्हणाल्या

परदेशात भारताची प्रतिमा मलीन करण्याचा हा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या या वार्ताहर परिषदेतल्या उपस्थितीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केलं निवडणूक आयोगानं आज दिल्ली पोलीसांना याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल दाखल करायला सांगितलं असून स्वंयघोषित सायबर तंज्ञानी ईव्हीएम बाबत केलेल्या दाव्याचा तपास करायला सांगितलं आहे

तर दोन व्यक्ती तसंच तीन संस्थांना बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले जम्मू कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात सुरु असलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत आज सकाळी तीन अज्ञात दहशतवादी ठार झाले हेफ शिरमल भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं या भागाला वेढा घातला आणि तपास सुरु केला यावेळी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला यात हे दहशतवादी ठार झाले तसंच लष्कराचा एक जवानही जखमी झाला त्याला त्वरीत उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे अद्यापही या भागात अधूनमधून गोळीबार सुरु असल्याचं सुरक्षा सुत्रांनी कळवलं आहे येत्या लोकसंभा निवडणुकांमधे पश्चिम बंगालमध्ये लोकशाही सत्ता येईल आणि तृणमूल काँग्रेसची सद्दी संपेल असा विश्वास भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे मालदा आज भाजपा प्रचाराला प्रारंभ करताना भाजपा प्रमुख शाह म्हणाले की बंगाली निर्वासितांना नागरिकत्व विधेयकानुसार नागरिकत्व बहाल करण्यात येईल तृणमूल काँप्रेस सरकारच्या हिंसाचारचं समर्थन करते असा आरोप त्यांनी केला त्यामुळेच जनता आता त्यांना सत्तेवरुन खाली खेचेल महागठबंधन म्हणजे विरोधी पक्षांनी सत्तेसाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी केलेली युती आहे असंही ते यावेळी म्हणाले कर्नाटकमधल्या तुमकुरु खिल्या सिद्ध गंगा मठाचे प्रमुख श्री शिव कुमार स्वामीगेलु यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी कर्नाटकात तुमकुरु ब्रे शासकीय तिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शिवकुमार स्वामी यांचं काल तुमकुरू ब्रिं निधन झालं

कर्नाटक सरकारनं तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी स्वामींच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे स्वामीगेलू यांना पद्मभूषण तसंच कर्नाटक रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा सांस्कृतिक विविधता त्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे

देशाच्या राजधानीसह उत्तर भारताच्या अनेक भागात काल रात्रीपासून पाऊस पडतो आहे पश्चिम हिमालय आणि वायव्येकडच्या वादळी हवामनाचा हा परिणाम असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे

आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार ही विराट कोहलीला जाहीर करण्यात आला आहे कसोटी संघासाठी भारत आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी तीन खेळाडूचा समोवश असून एकदिवसीय सामन्यांच्या संघासाठी भारत आणि खिडच्या प्रत्येकी चार खेळाडूचा समोवश केला आहे कसोटी सामन्यात कोहलीसह यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि जलद गती गोंलदाज जसप्रीत बुमराह यांना संधी मिळाली आहे

अटारी चौकी म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान देशांशी होणा या द्विपक्षीय व्यापाराचं हे प्रवेशद्वार आहे त्यासह अटारी सीमा चौकी ब्रि उभारलेल्या प्रेक्षक गॅलरीचं उद्वाटन सिंह यांच्या हस्ते झालं दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सायरिल रामाफोसा हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत

यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ

राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर रामाफोसा यांची ही पहिलीच भारत भेट आहे नेल्सन मंडेला यांच्यानंतर प्रजासत्ताक दिनाला येणारे दक्षिण अफ्रिकेचे ते दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत

दोन्ही देशांदरम्यान व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे

भारत बांगलादेश सीमेवर त्रिपुरा सेक्टरमध्ये काही रोहिंग्या निर्वासीत अडकले असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितलं की त्यांची कागदपत्रं तपासली जात असून त्यादरम्यान त्यांना अन्न निवारा आणि तिर गरजेच्या वस्तू सुरक्षा दलांनी उपलब्ध करुन दिल्या आहेत

प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते एम

रंगास्वामी यांनी प्रत्येक भारतीय अमेरिकी व्यक्तीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे असं म्हटलं आहे सध्या कारावासात असलेले पाकीस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे